भारतीय महामार्ग आणि लघू उद्योगांच्या क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचं आवाहन

पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान या मंचाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येतली सर्वाधिक घट आजही कर्नाटकात नोंदवली गेली

महाराष्ट्रासह इतर राज्यांत मात्र ही संख्या अजूनही वाढती आहे

ही लस शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यासाठीची यंत्रणा उभारणं लसीकरण प्रक्रियेचा मागोवा घेण्यासह वितरण प्रक्रिया आणि साठवणूक व्यवस्थापन वितरणातील पारदर्शकता आदींबाबत या बैठकीत चर्चा झाली

स्वदेशी तसंच आंतरराष्ट्रीय बनावटीच्या लसीच्या खरेदी प्रक्रियेबाबत आणि त्यासाठीच्या आर्थिक स्त्रोतांबाबत यावेळी चर्चा झाली लसनिर्मिती प्रक्रियेतील भारताचे सहकारी देश आणि महत्त्वाचे शेजारी देश याबाबतही चर्चा करण्यात आली लसीच्या देशांतर्गत उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार झालेली लस भारतात तसंच अन्य कमी उत्पन्न गटातल्या देशांमध्ये लवकर पोहोचवण्यासाठी भारत सहकार्य करेल असं बैठकीत ठरवण्यात आलं राज्यांनी लस खरेदीचे वेगळे मार्ग स्वीकारु नयेत असा सल्लाही या समितीनं दिला आहे नीतीन गडकरी ऑटोमोबाईल तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे खांब असून जागतिक गुंतवणूकदारांनी महामार्ग आणि लघू उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं इंडो ऑस्ट्रेलियन वाणिज्य परिषदेमध्ये ते आज बोलत होते महामार्ग सुरक्षा क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया सहकार्यानं काम करत आहेत ऑस्ट्रेलियाच्या सहकार्यामुळे रस्त्यांची उत्कृष्ट बांधणी शक्य झाली असून जनतेमध्ये याबाबत जागरूकता वाढली असल्याच गडकरी म्हणाले

सन्मान पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकांचा सन्मान या मंचाचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे प्रत्यक्ष कर नियमांत अधिकाधिक सुलभता आणण्याच्या दृष्टीनं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या काही वर्षात कर रचनेत अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत

त्याचबरोबर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठीही विविध उपक्रम राबवले जात आहेत कर रचनेत पारदर्शकता आणण्यासाठी अशा विविध योजना राबवल्या जात असून पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकपणाचा सन्मान हा मंचही त्याचाच पुढचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे

जागतिक घडामोर्डीमध्ये युवकांची भागीदारी ही यंदाच्या युवा दिनाची संकल्पना आहे स्त्री पुरुष आणि जाती भेदासारख्या कुप्रथा हद्दपार करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या युवा पिढीला या निमित्तानं केल आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी नवभारताच्या उभारणीसाठी पुढे यावं असं आवाहन नायडू यांनी केलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशातल्या युवकांना ट्वीटर संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत कुठल्याही देशाची सर्वात मोठी शक्ती आणि संपत्ती ही त्या देशातला युवावर्ग असते आणि अशी उत्तुंग ध्येय असलेली कुशल युवाशक्ती ही भारताची खरी संपत्ती आहे असं शहा यांनी म्हटलं आहे

कोरोना टाळेबंदी नंतर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी खेळतं भांडवल मिळावं या हेतून या योजनेची घोषणा करण्यात आली होती नक्षलवादी चकमक छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्याच्या जगरगुंडा जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले सुरक्षा दलानं घटनास्थळावरून शस्त्रंही जप्त केली आहेत तर जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला

या क्षेत्रासाठीच्या नवीन संकल्पनांपासून निर्मितीपर्यंत सर्व प्रक्रियांमध्ये देशातल्या सार्वजनिक आणि खासगी उद्योगांना सामावून घेतलं जात आहे यामुळे आत्मनिर्भर भारताचं तसंच निर्यात वाढीचं उद्दीष्टही साध्य होत आहे

नुकताच संरक्षण मंत्रालयानं महिलांना भारतीय लष्करात कायम तत्त्वावर सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महिलांसाठी लष्करात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे

गेल्या महिन्यात भारतात दाखल झालेली पाच राफेल लढाऊ विमानं हा सुद्धा संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय

आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सौभाग्य आणि दिपेंद्र यांच्यासह सुरेखा जोशी पुणे

या उपकरणाच्या सहाय्यानं घर कार्यालय फर्निचर बॉक्स पॅकिंगसह आतील वस्तू तसंच सुमारे पाच चौरस मीटरचं क्षेत्र निर्जंतूक करणं सहज शक्य आहे वजन केवळ तीन किलो असल्यामुळे हे उपकरण हाताळण्यासही सोपं आहे संपूर्ण देशी बनावटीचं हे उपकरण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं प्रमाणित केलं असून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत फ्रेंच आणि अमेरिकी मानकांवर ते आधारित आहे

महाराष्ट्रात दरवर्षी अत्यंत उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या उत्सवावर मात्र यंदा कोरोनाचं सावट होतं मुंबई पुण्यासह अनेक शहरात यंदा दहीहंडी न उभारण्याचा निर्णय मंडळांनी घेतला

बगळूरु हिंसाचार बंगळुरुमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला

एका काँग्रेस नेत्याच्या नातेवाईकाने समाज माध्यमावर प्रकाशित केलेल्या कथित संदेशामुळे संतप्त झालेल्या जमावानं काल निदर्शनं करत काँप्रेस नेत्याच्या घरावर हल्ला केला होता

या ठिकाणी आज सलग सहाव्या दिवशी मदत आणि बचाव कार्य सुरूच असून आज आणखी एक मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला

गुजरात आणि राजस्थामधला अतीवृष्टीचा इशाराही कायम आहे कोकण आणि गोव्यात येत्या शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढेल